ही योजना शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवेल असा विश्वास त्यांनी यानिमित्त व्यक्त केला आहे कृषी उद्योजक स्टार्टअप कृषी तंत्र क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना तसंच शेतकरी समुहाला याचा लाभ होणार आहे पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमामधे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आठ कोटी पंच्चावन्न लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याचे सतरा हजार शंभर कोटी रुपयेही वितरित केले

या रुग्णांचा मृत्यूदर घटून दोन पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

या हॉटेलनं सुरक्षेसंदर्भातील नियमांचं उल्लंघन केलं असल्याचं समोर आलं असून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एस जगन मोहन रेड्डी यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून दूर्घटनेची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सर्व मदतीची ग्वाही दिली आहे आज जागतिक आदिवासी दिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यानिमित्त श्भेच्छा दिल्या आहेत क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या शौर्य कार्य आणि त्यागाचं स्मरण त्यांनी या संदेशात केलं आहे आदिवासी बांधवांनी निसर्गसंपदेचं संरक्षण संवर्धन केलं तसंच देशाचं सांस्कृतिक वैभवही समृद्ध केलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे

औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिकक्मार पांड्ये यांची ही संकल्पना आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात व्यापारी दकानदारांची कोरोना विषाणू चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत

जिल्ह्यातली कोरोना विषाणुच्या रुग्णांची संख्या पाच हजार सहाशे बेचाळीस झाली आहे

लातूर जिल्ह्यात टाळेबंदीमुळे व्यापारी कामगार आणि सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून टाळेबंदी तत्काळ शिथिल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष ग्रुनाथ मगे यांनी केली आहे मगे यांच्या नेतृत्वात शहरातल्या व्यापाऱ्यांनी काल या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं

श्रीकांत यांनी स्पष्ट केलं आहे पारंपारिक विवाह सोहळ्याऐवजी नोंदणी पद्धतीच्या विवाह सोहळ्याचा पर्याय स्वीकारावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे